सौदी अरबमधून जालन्यात परतलेल्या तिघांना प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मध्कर राठोड यांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यात परवापासून जिल्ह्याबाहेर जाणारी आणि परतीची सर्व वाहतूक थांबवण्यात येणार आहे

रायगड जिल्ह्यातील अलिबाग काशिद आक्षी मुरूड हरिहरेशवर श्रीवर्धन आदि समुद्र किनारे कोरोनाच्या वाढत्या प्रभावाम्ळे पर्यटकांसाठी बंद आहेत

अकोला जिल्ह्यातल्या श्रीराम विद्यालयाच्या प्राचार्यांनी तातडीनं स्टडी फ्रॉम होम हा उपक्रम राबविला आहे नांदेड शहरातली औषध किराणा आणि भाजीपाला द्कानं वगळून आज सकाळ पासून सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघानं घेतला आहे